आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवादरम्यान देशातला एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेबाबत अधिक माहिती देताना पंतप्रधान म्हणाले अस्सी करोड लोगोंका मुफ्त मे अनाज देनेवाली ये योजना अब जुलाई अगस्त सितंबर अक्तुबर नवंबर भी लागू रहेगी सरकारद्वारा इन पांच महिनों के लिए अस्सी करोड से ज्यादा गरीब भाई बहनों को हर महिने परिवार के हर सदस्य को पांच किलो गेंह या पांच किलो चावल मुफ्त मूहय्या कराया जाएगा और साथ ही प्रत्येक परिवार को हर महिने एक किलो चना भी मुफ्त दिया जायेगा साथियों प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना के इस विस्तार में नब्बे हजार करोड रूपये से जादा खर्च होंगे और अगर इसमें पिछले तीन महिने का खर्च भी जोड ले तो ये करीब करीब देढ लाख करोड रूपया हो जाता है प्रामाणिक करदाते तसंच शेतकऱ्यांच्या योगदानामुळे ही योजना राबवणं शक्य झालं असून या सर्वांना नमन करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर पाहिला तर इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे असं पंतप्रधान म्हणाले टाळेबंदीसारखे उपाय आणि निर्णय योग्यवेळी घेतल्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले मात्र आता टाळेबंदी उठवताना नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढताना दिसत असून ही बाब चिंताजनक असल्याचं त्यांनी नमूद केलं देशाचा पंतप्रधान असो किंवा सामान्य नागरिक सर्वांना नियम एकसारखेच आहेत असं पंतप्रधान म्हणाले कोरोना विषाण्शी लढण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली पाहिजे असं आवाहन करतानाच पंतप्रधानांनी बदलत्या हवामानात नागरिकांनी प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी कोविड प्रतिबंधासाठी नियमांचं गांभीर्यानं पालन करावं उद्यापासून सुरू होणाऱ्या अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यातही नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी मास्कचा वापर करावा हात वारंवार धुवावेत आदी सूचना केल्या दरम्यान प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे

या बैठकीत पंतप्रधानांनी या औषधासाठीची चतुःसुत्री नमूद केली हे औषध परवडणाऱ्या दरात असावं सर्वांसाठी सहज उपलब्ध असावं अतिसंवेदनशील वर्गाचा प्राधान्यानं विचार व्हावा आणि या औषधाचं संशोधन तसंच उत्पादन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं निश्चित कालमर्यादेत व्हावं हे चार मुद्दे ध्यानात ठेवून संशोधनाचं हे राष्ट्रीय कार्य करावं असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे

आषाढी एकादशीच्या या महापूजेसाठीचा वारकऱ्यांचा मान यंदा मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बढे यांना मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनीही यावेळी महापूजा केली या महापूजेनंतर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणूच्या संकटातून संपूर्ण जगाला मुक्त करण्याची विठ्ठलाकडे मागणी केली

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पालकमंत्री दत्तात्रय भरणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर मंदिर समितीचे गहिनीनाथ औसेकर महाराज यावेळी उपस्थित होते

यात्रा अनुदानाचा पाच लाख रुपयांचा धनादेश पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांना देण्यात आला यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंढरप्रात वारकऱ्यांना येण्यास परवानगी नाकारण्यात आली त्यामुळे सर्व भाविक तसंच वारकरी यंदा घरी थांबूनच एकादशीचा सोहळा साजरा करत आहेत मात्र राज्यभरातल्या प्रमुख पालख्यांना मोजक्या वारकऱ्यांसह वाहनाद्वारे थेट एकादशीच्या दिवशी पंढरपुरात येण्याची सूचना देण्यात आली होती त्यानुसार राज्यभरातल्या संतांच्या पालख्या काल राज्य परीवहन महामंडळांच्या बसद्वारे पंढरप्रात दाखल झाल्या संत ज्ञानेश्वर तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी पुणे जिल्ह्यातून अनुक्रमे आळंदी आणि देहू इथून प्रस्थान केलं संत निवृत्तीनाथांची पालखी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरहून तर रुक्मिणी देवींची पालखी अमरावती जिल्ह्यातल्या कौंडिण्यपुरातून पंढरपुरात पोहोचली पैठण इथून संत एकनाथ महाराजांची पालखीही काल एस टी महामंडळाच्या वातानुकूलित बसमधून पंढरप्रात दाखल झाली या पालख्या वाखरी पालखी तळाच्या ठिकाणी आल्यानंतर आरोग्य विभागाकडून सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी ते पंढरपूर पायी नेण्याची वारकरी सेवा संघाची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे न्यायमूर्ती पी बी वराळे आणि न्यायमूर्ती सुरेन्द्र तावडे यांच्या खंडपीठान काल यासंदर्भातल्या सुनावणीदरम्यान यंदाची आषाढी वारी सरकारी सुरक्षा तत्वानुसार करणं सर्वांच्या हिताचं आहे असं स्पष्ट मत व्यक्त केलं

सरकारी आदेश परिपत्रके यात मराठी भाषेचाच वापर व्हायला पाहिजे यासाठी सरकारकडून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं टाळेबंदी संदर्भातल्या सूचना काही विभागांनी इंग्रजी भाषेत दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं देसाई यांनी सांगितलं

दरम्यान शहरातल्या शिवाजीनगर भागामध्ये तीन दिवस जनता संचारबंदी पाळण्यात येत असून काल या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या परिसरातल्या सर्व आस्थापना काल पूर्णपणे बंद होत्या कोरोना विषाणूचं वाढतं प्रमाण बघता माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शिवाजीनगर मधल्या नागरिक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करुन जनता संचारबंदी पाळण्याचा निर्णय घेतला आहे

त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण म्रतांची संख्या पंधरा झाली आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले

यापैकी परभणी शहरातल्या दोन आणि झरी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे

दरम्यान सोनपेठ आणि जिंतूर शहरात रुग्ण आढळून आल्यानंतर या दोन्ही शहरात उद्यापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले

ते काल उस्मानाबाद इथं बोलत होते

ते काल वार्ताहरांशी बोलत होते टाळेबंदीच्या काळात मीटर रिडींग न घेता सरासरी वीज वापराच्या आधारे वीज देयकं देण्यात आली होती मात्र जे लोक घरांना कुलूप लावून गावी गेले होते त्यांच्या घरी प्रत्यक्ष मीटर रिडींग घेऊन देयकात दुरुस्ती केली जाईल असं राऊत यांनी सांगितलं वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमुळेही या काळात वीज देयक अधिक आलं असल्याचं राऊत यांनी नमूद केलं

शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आमदार प्रदीप जैस्वाल आमदार संजय शिरसाठ यांनी काल औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांची भेट घेतली त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून सर्व डॉक्टर परिचारिका तसंच इतर कर्मचारी करत असलेल्या परिश्रमाला तोड नसून या सर्वांचं मनोधर्य उंचावणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं

यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती देण्याचे आदेश त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत विद्यमान नगराध्यक्ष सहाल चाऊस हे भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात मागील चार महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत त्यामुळे सध्या हे पद रिक्त आहे दरम्यान नगराध्यक्षपदाचा कार्यभार आपल्याकडे देण्याची मागणी उपनगराध्यक्षा सुमन मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे मात्र यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात कोणताही निर्णय दिलेला नाही

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या सभेला संबोधित करताना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली रेल्वे बोगी प्रकल्पावर आधारीत उद्योग याच भागात व्हावेत यासाठी रेल्वेमंत्री आणि इतर संबंधिताकडे आग्रह धरू असं त्यांनी आश्वासन दिलं

अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर लातूर शहर महानगरपालिकेने मास्क न घालून फिरणाऱ्याच्या विरोधात आणि शारीरिक अंतर न पाळणं वेळेच्या नंतर दकानं उघडे ठेवणं हॉटेलमध्ये लोकांना सर्विस देणं या सगळ्याच्या विरोधात कडक कारवाई सूरू केलेली आहे मास्क न वापरणाऱ्याला मास्क देण्याच्या महापालिकेच्या या उपक्रमाविषयी बोलताना महापालिकेच्या उपायुक्त वसूधा फड यांनी सांगितलं जे लोक मास्क वापरत नाहीयेत त्या लोकांविरूध्द दंडात्मक कार्यवाही चालू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आणखी एक उपक्रम महापालिकेने हाती घेतला आहे ज्या लोकांना दंड लावण्यात आलेला आहे त्यांना महापालिकेच्या वतीने मास्कपण देण्यात येत आहेत

फक्त दंड वसूल करणं एवढंच काम न करता त्याचं मास्क देऊन प्रबोधन करण्याचं कामही लातूर शहर महानगरपालिकेनं केलं आहे अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांत अध्यक्ष तसंच राज्य अन्न सुरक्षा समितीचे सदस्य संपतराव जळके यांच्या प्रयत्नातून हे साहित्य जमा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वैजाप्र तालुक्यातल्या करंजगाव इथं अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि महिला तक्रार निवारण केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जावळे यांनी अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांची भेट घेऊन त्यांचं समुपदेशन केलं

मराठवाडा कृषि विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ

गोरे पंचायत समितीचे तालुका कृषि विस्तार अधिकारी एस

तमशेटे यावेळी उपस्थित होते

या पावसानं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं होतं

हे अनुदान जिल्हास्तरावर प्राप्त झालं असून येत्या आठवड्यात शेतकऱ्यांना ते वाटप करण्यात येणार आहे

यामुळे शहरातल्या सखल भागासह गांधी पार्क शिवाजी चौक भागात रस्त्यावर पाणी वाहू लागलं